प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारत भेटीवर आलेल्या बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसिना यांच्याशी आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा करत आहेत हे दोन्ही नेते दळणवळण विकास प्रक्रियेतील परस्पर सहकार्य आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित परस्पर हिताच्या मुद्यांवर चर्चा करतील असं त्यांनी सांगितलं

या भेटीनंतर दोन्ही देशांमध्ये वाहतूक दळणवळण क्षमतावृद्धी आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित सहा ते सात करार होण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले यानंतर शेख हसीना आज दुपारी राष्ट्रपतीरामनाथ कोविंद यांचीही भेट घेणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज शेख हसीना यांची भेट घेतली अमेरिकी संसद प्रतिनिधीमंडळाच्या प्रवक्त्या नॅन्सी पेलोसी यांनी हवामानबदलाच्या सामना करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची प्रशंसा केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पेलोसी यांनी अमेरिकी संसदेच्या सभागृहात भारत आणि अमेरिकेची मैत्री महात्मा गांधी तसंच इतर अनेक बाबींचा उल्लेख केल्याचं मोदी यांनी सांगितलं जगाच्या अस्तित्वालाच धोका पोचवू शकणा या घटकांच्या आव्हानावर मात करायला निश्वय करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांची मूल्य जपली आहेत असं पेलोसी यांनी म्हटलं आहे प्रादेशिक सहकार्यासाठी केवळ एक देश सोडला तर भारताच्या इतर सर्व शेजारी देशांचं उत्तम योगदान असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानचा थेट उल्लेख टाळत म्हटलं आहे ते काल भारतीय आर्थिक शिखर परिषदेत बोलत होते

जग अधिकाधिक राष्ट्रवादाकडे झुकत असून आर्थिक राष्ट्रीयत्व आणि सांस्कृतिक राष्ट्रीयत्वाचा यात जास्त सहभाग असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेसाठी दाखल उमेदवारी अर्जाची आज छाननी होत आहे या दोन्ही राज्यांत उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत काल संपली

राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधलं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्बभूमीवर काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी प्रचारातून अंग काढून घेतल्यामुळं पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत निरुपम यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली आहे सामान्य कार्यकर्त्याशी संवाद हरवला असून प्रचारात भाजपाशी काँग्रेसची तुलनाच होऊ शकत नाही अशी टिप्पणी त्यांनी केली आहे सीमासुरक्षेची सद्यस्थिती आणि आणखी कडक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली यावेळी शाह यांनी दहशतवाद घुसखोरी भष्ट्राचार तसंच शस्त्राम्र अंमली पदार्थ आणि जनावरांची तस्करी कदापि सहन केली जाणार नाही या मोदी सरकारच्या धोरणावर भर दिला याबाबत वरिष्ठ अधिका यांनी कठोर उपाय योजावेत असे निर्देश त्यांनी दिले सीमासुरक्षेला बाधा पोचवणा या बाबींविरोधात महासंचालकांनी सविस्तर कृती आराखडा मंत्रालयाकडे सादर करावेत असे निर्देशही शाह यांनी दिले आहेत जम्मू काश्मीरात उधमपूर जिल्हा प्रशासनानं राज्य आपत्ती निवारण निधी अंतर्गत सकून अवाम अर्थात लोकांसाठी बचावकार्य या कॉम्प्युटर एपला सुरुवात केली आहे ठराविक वेळेत बचावकार्य जलदगतीनं व्हावं या उद्देशानं एपला सुरुवात केल्याचं उधमपूरचे उपायुक्त डॉ पियुष सिंगला यांनी सांगितलं

जम्मू काश्मीरमधे गटविकास मंडळ निवडणुकीत भाग घ्यायचं प्रदेश काँग्रेसने ठरवलं आहे जम्मूचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रविंदर शर्मा यांनी सांगितलं की जनहित देशहित तसंच राज्यातल्या नागरिकांच्या हिताच्या आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी काँग्रेस निवडणुकीत उडी घेत आहे

कर्तारपूर कॉरिडॉरचे काम लौकरात लौकर पूर्ण करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली कर्तारपूरला जाणा या भाविकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन पाकिस्ताननं शुल्कांमधे कपात करावी अशी विनंती ही भारतानं केली आहे

या संदर्भातला करार भारतानं पाकिस्तानकडे पाठवला असून अद्याप त्यावर उत्तर मिळलेलं नाही असं त्यांनी एका प्रशाच्या उत्तरात सांगितलं पंजाबमधलं गुरुदासपूर जिल्ह्यांतलं डेरा बाबा नानक गुरुद्वारापासून पाकिस्तानात कर्तारपूर इथल्या दरबार साहिब पर्यंत हा मार्ग तयार होत असून त्यावरुन जाण्यासाठी शीख भाविकांना पाकिस्तानच्या व्हिसाची गरज नसेल केंद्र सरकार चांगलं प्रशासन देण्यासोबतच जगणं सुलभ व्हावं यासाठीचे प्रयत्न करत आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे

सक्षम निष्पक्ष आणि व्यावसायिक तत्वानं चालणारी प्रशासन व्यवस्था म्हणजे राष्ट्र निर्माणाच्या प्रक्रियेतला सर्वात महत्वाचा घटक आहे आणि अशी व्यवस्था उभी करायच्या प्रक्रियेत हीकंपनी सधिवांवर मोठी जबाबदारी असते आणि त्यामुळेच त्यांच्याकडून अपेक्षाही आहेतअसं कोविंद यांनी म्हटलं आहे मिझोरमच्या एक दिवसाच्या दौ यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आयझॉल इथं पोहोचले झारकाहाटमधे मिझो हायस्कूलच्या आवारात भरलेल्या ईशान्य हातमाग आणि हस्तशिल्प प्रदर्शनाचं उद्घाटन ते करतील मिझोरमचे मुख्यमंत्री झोराम थंगा आणि ईशान्य राज्य विभागाचे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यावेळी उपस्थित असतील गृहमंत्री शहा दुपारी मुख्यमंत्री झोरामथंगा आणि इतर स्वयंसेवी संस्थांची भेटणार आहेत सार्वजनिक क्षेत्रातल्या सरकारी मालकीच्या उद्योगांमधे खाजगी गुंतवणूकीचा वेग वाढवण्याच्या दृष्टीनं सरकारने नवीन निर्गुतवणूक धोरण तयार केलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं या धोरणाच्या मसुद्याला काल मान्यता दिली नवीन धोरणानुसार केंद्रीय अर्थमंत्रालया अंतर्गत निर्गुतवणुकीचा प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन असा वेगळा विभाग तयार करण्यात येणार आहे हा विभाग नीती आयोगाबरोबर काम करेल

तेलंगणात राज्यपरिवहन महामंडळाच्या कर्मचा यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारल्यामुळं आज राज्यात बस सेवा प्रभावित झाली आहे प्रवाशांच्या सोयीसाठी राज्यसरकारनं अडीच हजार पेक्षा जास्त खाजगी बसगाड्या चालकांसह अधिग्रहित करुन चालवल्या आहेत पश्चिम बंगालसह देशाच्या विविध भागात दूर्गापूजा आणि महासप्तमी साजरी केली जात आहे दूर्गादेवीच्या मंत्रपठणानं आणि वाद्यांच्या तालात अनेक ठिकाणी आज पूजेला सुरुवात झाली पश्चिम बंगाल आणि बिहारच्या सीमेवर असलेल्या महानंदा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या नऊवर पोचली आहे बचावपथकाला आज आणखी पाच मृतदेह मिळाले दिल्लीहून कटराला जाणा या वंदेभारत एक्सप्रेस या वेगवान रेल्वेगाडीच्या फेरीला आजपासून प्रारंभ झाला

युद्वात मृत्यूमुखी पडलेल्या जवानांच्या वारसांना मिळणा या मदतनिधीत दोन लाख रुपयांवरुन आठ लाख रुपयांपर्यंत वाढ करायला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तत्वतःमंजूरी दिली आहे